जम्मू काश्मिरात लडाख प्रांताला विभागीय दर्जा प्रदान चेन्नईत खुल्या टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश गुणेश्वरन आणि शशीकुमार मुकुंद यांची उपांत्यफेरीत धडक अरुणाचल प्रदेशातल्या विकासकामांसाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ठानगर ी आज सकाळी विविध विकास प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झालं त्यानंतर उपस्थितीत जनसमुदायाला संबोधित करताना ते बोलत होते आधीच्या सरकारांनी अरुणाचल प्रदेशातल्या पायाभूत सोयी सुविधांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप त्यांनी केला ितानगर िंग पोहोचल्यावर मोदी यांनी दूरदर्शनच्या अरुण प्रभा या नवीन प्रादेशिक वाहिनीचं लोकार्पण केलं तसंच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी संस्थेच्या अरुणाचलमधल्या परिसराची आणि होलोंगी बिल्या पर्यावरणपुरक विमानतळाची कोनशीलाही त्यांनी बसवली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्रप्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दौ यावर जाणार आहेत विशाखपट्टणम श्री तेलबिहीरींच्या सुविधेचं तसंच कृष्णा गोदावरी खो यात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वशिष्ठ विकास प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल तामिळनाडूत तिरुप्पुर श्वे कामगार रुग्णालयाचा शिलान्यास त्रिची विमानतळाच्या नवीन मोरतीची पायाभरणी उत्यादी कार्यक्रम होणार आहेत

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार पडताळणी आणि माहिती अभियान हाती घेतलं आहे मतदारांच्या नाव पत्यातले बदल तसंच त्रेर वैयक्तिक माहितीची पडताळणी आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे

अभियानाचं औपचारिक उद्घाटन नवी दिल्ली क्वें कार्यशाळेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी केलं

आपल्या कुटुंबात महिला सर्वात जास्त सर्जनशील असल्यानं केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं ते आज मुंबईत हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनांची सुरुवात करताना बोलत होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले

उत्तरप्रदेशात प्रयागराज िंग उद्या वसंतपंचमीनिमित्त होणा या शाही स्नानासाठी प्रशासन सज्ज आहे शाही स्नानाचं हे तिसरं आणि अखेरचं पर्व असणार आहे त्यानंतर माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला महास्नान सोहळा होईल कुंभमेळ्यासाठी प्रयागराज ि जमणा या भाविकांना गंगेचं पाणी पिण्यायोग्य स्थितीत मिळेल असं केंद्रीय गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते काल प्रयागराज क्षें प्रसारमाध्यमांशी बोलत होते

बिहारमध्ये मोतीहारी ॐ तीन दिवसीय कृषी कुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे

पूर्व भारतातला हा सर्वांत मोठा कृषीमेळा आहे बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याहस्ते या कृषीकुंभाचं उद्घाटन होणार आहे

जनहित याचिकेची तरतूद हे भारतीय न्यायव्यवस्थेचं मोठं योगदान असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे कायदा न्याय आणि न्यायिक सत्ता या विषयावरच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात काल नवी दिल्ली अं ते बोलत होते लोकहितासाठी जनहित याचिकेची प्रथा सुरु केल्याबद्दल भारताची जगात वाहवा होते असं ते म्हणाले न्यायमूर्ती पी एन भगवती यांच्या विचारधारेवर आधारित या पुस्तकाचं प्रकाशन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते झाला

या प्रकरणात विषबाधा झाल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी अनेकांची प्रकृती अधाप गंभीर आहे रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत जम्मू काश्मिरात लडाख प्रांताला प्रोत्साहन देत विभागीय दर्जा प्रदान करण्यात आला आहे

आपण लडाखी जनतेसाठी अनेक भेटवस्तू आणल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या भेटीत जाहीर केलं होतं विभागीय दर्जा प्राप्त झाल्यानं या विभागाची प्रगती जोमानं होईल तसंच स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील राजस्थानात गुर्जर आरक्षण संघर्ष समितीच्या आंदोलकानी काल संध्याकाळपासून सवाईमाधोपुर जिल्ह्यातल्या मलारना डुंगर क्षे रेल्वे रुळांवर ठीय्या आंदोलन सुरु केलं आहे

परिसरातला तणाव लक्षात घेता राजस्थानातल्या पूर्व भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे नोकरी आणि शैक्षणिक संस्थामधे पाच टक्के आरक्षणाची गुर्जर समाजाची मागणी आहे जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर जम्मू महामार्गावर काश्मीरच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका पोलीस ईमारतीवर काल हिमकडा कोसळला या दुर्घटनेत तीन पोलीस तसंच अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला काही पोलीस अजूनही बेपत्ता असल्याचं वृत्त आहे बचाव पथकानं आतापर्यंत तीन पोलीसांची सुखरुप सुटका केली असून बचाव कार्य आजही सुरु राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अफगाणिस्तानात जुलैमधे होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी आधी तालिबानबरोबर शांतता करार होईल अशी आशा तालिबानबरोबर शांतता चर्चा करत असलेले अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी जलमायी खलीलजाद यांनी व्यक्त केली आहे अफगाणिस्तानात शांततेची शक्यता या विषयावर वॉशिंग्टन क्षे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानातून माघारी बोलावण हे परिस्थितीवर अवलंबून आहे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद यांनं पाच फेब्रुवारीला लाहोरमधे काढलेल्या रस्तीबाबतचा निषेध भारतानं पाकिस्तानकडे नोंदवला आहे पाकव्याप्त कश्मीरमधे दहशतवाद्यांच्या भारत विरोधी कारवायांना अजूनही मोकळीक देत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानकडे तीव्र विरोध व्यक्त केला आहे भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे आपला निषेध नोंदवल्याचं सुत्रांनी सांगितलं लंडन ध्वीं मालमत्ता खरेदी करण्यासाठी हवालाचा पैशाचा वापर केल्याचा आरोप असलेला व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा आज चौकशीसाठी संकवसुली संचालनालयासमोर हजर झाला या प्रकरणी वाड्रा याची हवाला विरोधी कायद्याअंतर्गत चौकशी केली जात आहे वाड्रा यांनी हवाल्याच्या पैशाचा वापर करून लंडन क्वें मोठी स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे असा दावा सक्तवसुली संचालनालयानं केला आहे चेन्नई खुल्या ए टी पी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या प्रजनेश गुणेक्षरन आणि शशीकुमार मुकुंद यांचे सामने होणार आहेत प्रजनेशचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँड्यू हॅरिस याच्यासोबत होईल तर शशीकुमारचा सामना फ्रान्सच्या कर्टिन माऊटेटसोबत होणार आहे